अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली पिंपरी चिंचवड शाळा पिंपरी चिंचवड शहरात येत्या चार जानेवारीपासून उच्च माध्यमिक शाळा सुरू होत आहेत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक अटी आणि शर्तीसह शाळा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने आज दुपारी जारी केली यानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर टी पी सी आर चाचणी पालकांचे संमतीपत्र दररोज शाळांचं निर्जंतुकीकरण हात ध्रण्यासाठी वेगळी व्यवस्था ऑक्सी मिटर थर्मामीटर विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण अटी घालून देण्यात आल्या आहेत श्रावण हर्डीकर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना उद्यापासून पदोन्नती लागू होणार असली तरी पुढील आदेश येईपर्यंत हर्डीकर यांच्याकडेच आयुक्तपदाचा कार्यभार असेल याविषयीचं पत्र महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहे

तीन वर्षाचा त्यांचा कार्यकाळ संपला तरी कोरोना संकटामुळे त्यांची पदोन्नती लांबणीवर पडली होती महामारीमुळे त्यांना मुदतवाढ मिळाली होती अखेर राज्य शासनाच्या वतीने त्यांना स्थानापन्न पदोन्नती देण्यात आली आहे

आकूर्डी प्राधिकरण या भागात विविध व्यवसायानिमित्त जनसंपर्क अधिक आहे अशांची महापालिका प्रशासन अँटीजेन चाचणी करत आहे पालिकेच्या वतीने अशा व्यक्तींचे प्रभागनिहाय विशेष सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे पथारी व्यावसायिक गुलटेकडी इथल्या रस्त्यावर फळ विक्रीसाठी बसणाऱ्या पथारीवाल्यांकडून पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती अवाजवी भाडे आकारत आहे त्यांनी रास्त भाडे आकारावे अन्यथा चार जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा पथारी व्यवसायिक पंचायतीचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांनी आज दिला अँडमिन उद्याच्या विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर व्हॉटस् अॅप ग्रुपवर समाज विघातक पोस्ट मजकुर व्हिडिओ आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित झाली आणि त्यातून कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यासाठी ग्रप अॅडमिनला सर्वस्वी जबाबदार धरुन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे

भिमा कोरेगाव इथं होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गाड्या बंद करत असल्याचं महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे घनकचरा व्यवस्थापन राज्य सरकारी सेवेतून नुकतेच पुणे महापालिकेत उपायुक्तपदी रूजू झालेले अजित देशमुख यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन आणि वाहन विभाग प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी याबाबतचे आदेश नुकतेच काढले या विभागाचे प्रमुख उपायुक्त ज्ञानेश्वेर मोळक रजेवर असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे वारकरी प्रगतीशील समाज निर्माण व्हावा याकरिता युवकांची भावना सकारात्मक होणे आवश्यक असून त्याकरिता प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे असे मत पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केले

अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि महाराष्ट्र वारकरी महामंडळानं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता

याशिवाय नववर्षाच्या स्वागतासाठी फटाके फोडण्यास आणि आतशबाजी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे अन्न पदार्थांची होम डिलेव्हरी सेवादेखील आज रात्री पावणे अकरापर्यंतच उपलब्ध असेल असे आदेश महापालिकेने काढले आहेत हवामान पूणे आणि परिसरात थंडीची तीव्रता काहीशी कमी जाणवत आहे

तर हा होता आजचा पूणे व्त्तांत